ते आज विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते सरकार सर्वांसाठी काम करत असताना मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप निराधार असल्याचं पवार म्हणाले

उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर समुद्धी महामार्गातली वित्तीय जोखीम कमी करण्यात आपलं सरकार यशस्वी झाल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी प्राथमिक टप्प्यात दोनशे कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर आवश्यकतेनुसार निधी प्रवला जाईल असं आश्वासन देतानाच मराठवाड्यात गोदावरीनदीवर नाथसागरपासून बाभळीपर्यंतचे बंधारे काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात बांधले गेलेत याकडे पवार यांनी लक्ष वेधलं औरंगाबाद कर्करोग रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षणाची सुविधी दिली जाईल तसंच तिथे जागा वाढवून दिल्या जाणार असल्याचं पवार यांनी सांगितलं सिल्लोड इथल्या सिद्धेश्वर मंदिरासाठी दोन कोटी रुपये तरतूद अर्थमंत्र्यांनी यावेळी जाहीर केली पैठण इथल्या नाथसागरानजिकच्या ज्ञानेश्वर उद्यानाचा शेगावच्या आनंदसागर उद्यानाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं सांगतानाच माजी सैनिक आणि सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्या घरांचा कर माफ करण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला आमदारांच्या तीस लाख रुपयांपर्यंतच्या वाहन कर्जावरच्या व्याजाची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णयही अर्थमंत्र्यांनी जाहीर केला वाहनचालकांना पंधरा हजार रुपये मासिक वेतन देण्याचा निर्णयही सदनानं घेतला असल्याचं पवार यांनी सांगितलं माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र अर्थमंत्र्यांचं हे उत्तर असमाधानकारक असल्याचं सांगत सर्व विरोधी सदस्यांसह सभात्याग केला दरम्यान अर्थसंकल्पातल्या विविध बारा विभागातल्या मुद्यांवर सध्या विधानसभेत चर्चा सुरू आहे

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर सर्व आमदार तसंच मंत्र्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात परतल्यानंतर कोरोना प्रादुर्भावाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घ्यावा तसंच योग्य खबरदारी बाळगावी असं आवाहन केलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा ठराव मांडला विधान परिषदेच्या मंजुरीनंतर हा ठराव केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येणार आहे औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव न आणल्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका बेगडी असल्याचा आरोप भाजपचे आशिष शेलार यांनी यावेळी केला

कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून परप्रांतीयांना नोकरी देण्याची पळवाट या विधेयकातू रोखली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केली राज्यातले अनेक उद्योग बंद पडत चालल्यामुळे बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रंतवणूक व्हावी यासंबंधी राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्योगमंत्री बोलंत होते

उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना चौथ्या मानांकित नोझोमी ओकुहारा हिच्यासोबत होणार आहे